बिल्या शस्वास्व कारखान्याचं उदघा जे दहशतवादाविरुद्ध एकजू करण्याचं दगाला आवाहन

पुनियाची सुवर्ण पदकाची कमाई

हंदवाडा भागात दहशतवादी घुसल्याची गुप्त बातमी मिळाल्यानंतर भारतीय जवानांनी आणि पोलीसांनी गुरुवारी संयुक्त शोधमोहीम हाती घस्तिी त्यावर्षी ही चकमक सुरु झाली होती

अफगाणिस्तानातून सर्व परदर्धी फौजा मागरियाव्यात ही आपली मुख्य मागणी असल्याचं तालिबानच प्रवक्त मुहैल शाहीन यांनी सांगितलं

गख्वा सात वर्षांमधला हा सर्वात मोठा पूर असून यात भा क्या जमातींच क्विनक्त पाडविहून गल्खाचं कंदाहारच उपराज्यपाल अब्दुल हनान मोनीब यांनी सांगितलं अफगाणिस्तानच्या सैन्य दलानं चारशप्रक्षी जास्त कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवल्याचं त्यांनी सांगितलं

आपला विजय पुनियानं भारतीय वायूदलाचा विंग कमांडर अभिनंदन वर्धमान याला समर्पित कला आहा अभिनंदनकडून आपल्याला प्रष्णा मिळाली असून अभिनंदनची भा होऊन त्याच्याशी हस्तांदोलन करायची उछा त्यानं व्यक्त कली